त्यांच्या सुटकेच्या प्रतिक्षेत अनेक भारतीय नागरिक पंजाबमधे अमृतसर इथल्या सीमेजवळ जमा झाले आहेत सीमेजवळ चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मस्द अझर पाकिस्तानात असल्याची कब्ली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद क्रेशी यांनी दिली आहे मात्र मस्द आजारी असून त्याच्याविरुद्ध ठोस प्रावे मिळाले तरचं पाकिस्तान सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करु शकेल असं कुरेशी यांनी म्हटलं आहे पाकिस्ताननं दहशतवादयांना आश्रय आणि वित् प्रवठा मिळू न देण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिलेलं वचन पाळावं अशी तंबी अमेरिकेनं पून्हा एकदा दिली आहे पाकिस्तानच्या ताब्यातून भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला सोडून देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ब्धवारी सकाळी चॉपर अपघातात शहीद झालेले स्क्वाड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज द्पारी नाशिक इथं गोदावरी नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले आज सकाळी हवाई दलाच्या जवानांनी निनाद यांचं पार्थिव डीजीपी नगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं तिथं त्यांचे क्टुंबीय नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन महापौर रंजना भानसी आणि नाशिकमधल्या हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं यावेळी त्यांना हवाई दलाच्या जवानांनी बंद्कीच्या फैरी झाडून मानवंदना दिली या वीरप्त्राला निरोप देण्यासाठी नाशिकमधल्या नागरिकांनी गर्दी केली होती राज्यातल्या वस्त्रोद्योग व्यवसायिकांनी कापूस कापड आणि फॅशन उद्योग विकसित करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे

वस्त्रोद्योग हा व्यवसाय कृषी क्षेत्रानंतर मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती करणार असून जागतिक पातळीवर हातमाग व्यवसायाला मोठी मागणी आहे हे लक्षात घेता राज्यातल्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायात ग्ंतूण न राहता जागतिक बाजार पेठेचा अभ्यास करून कापड कापूस आणि फॅशन असा व्यवसाय विकसित करावा असं म्ख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या पोलीस पाटीलांच्या मानधनात तसंच गृहरक्षक दल होमगार्डच्या कर्तव्य भत्यात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे पोलीस पाटलांचं मानधन आता साडेसहा हजार रुपये तर होमगार्डना पाचशे सतर रुपये कर्तव्यभता मिळेल या दोन्ही पदांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा आणि अटल निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली या उपसमितीची पहिली बैठक उद्या होणार आहे राज्यात या वर्षी भारनियमन होणार नाही असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे ऊर्जा निर्मितीसाठी प्रेसा कोळसा उपलब्ध असून नवीकरणीय ऊर्जेम्ळे ऊर्जानिर्मितीत राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं

शिवसेनेचे उपनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज म्ंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते छगन भ्जबळ उपस्थित होते औरंगाबादचे भाजपाचे माजी आमदार अरविंद चौहान यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपानं प्लवामा हल्ल्याचा राजकीय वापर केला असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहल गांधी यांनी केला काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ आज ध्ळे इथं झाला त्यावेळी ते बोलत होते

खासदार राहल गांधी यांनी सभेत सर्वात प्रथम शहिदांना श्रद्धांजली वाहिली

कारखानदारी क्षेत्रातल्या मंदीचा परिणाम इतर आशियायी अर्थव्यवस्था आणि उभरत्या बाजारपेठांच्या तुलनेत भारतात कमी दिसून आला आणि दोन वर्षात वाढीत सातत्य दिसत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेण्गोपाल ध्त आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे घालून तपासणी सुरू केली आहे धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे

आतापर्यंत मतदार नोंदणी केली नसेल त्या सर्व पात्र मतदारांनी या काळात नोंदणी करावी असं आवाहन अहमदनगर ब्लडाणा परभणी यासह सर्व जिल्हाधिका यांनी केलं आहे

बहतांश प्रकल्पावर सिंचन होत असल्यानं जिल्ह्यात यंदाही तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे नांदेड इथल्या प्रसाद वैदयकीय प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या वाङमय प्रस्कारांची घोषणा आज नांदेड इथं करण्यात आली ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी शिरीष कणेकर डॉ अनंत राऊत आणि डॉ पृथ्वीराज तौर यांचा या प्रस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे परभणी रेल्वे स्थानकावर नांदेड विभागानं केलेल्या विविध विकास कामांचं उद्धाटन आज खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं लिफ्ट सरकते जीने इलेक्ट्रोनिक कोच संकेत प्रणाली नवीन प्रवेश आणि निकास मार्ग आदी स्विधांचा समावेश यात आहे

येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता क्लाबा वेधशाळेनं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील